विधानभवन सभागृहात आज अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते कोरोनाचा रुग्णदर आणि म्रत्यूदर कमी होण गरजेचं असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात ग्रामीण भागात नव्यानं उभारलेल्या रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तत्काळ पदनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसंच रुग्णांवर उपचार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं पवार म्हणाले रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीप्रर्वक नियोजन करावे अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचाही आढावा घेतला आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्थानकामध्ये जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली मेट्रोच्या कामासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीजीएचएस संलग्न दवाखान्यात उपचारासाठी जागा मिळेलच असं नाही त्यामुळे सीजीएचसीचा लाभ घेणारे रूग्ण राज्य सरकारच्या किंवा खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तरी सीजीएचएसतर्फे त्यांच्या उपचाराचा खर्च देण्यात येईल अशी माहिती सीजीएचएसच्या पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ अनुराधा सोंडूर यांनी दिली तसंच केंद्र सरकारी कार्यालयातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सीजीएचएस आरोग्य ओळखपत्रासाठी भारत कोश या पोर्टलवर पैसे जमा करावेत असंही सोंडूर यांनी सांगितलं

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भ्रमिका हा या ऑनलाईन परिषदेचा मुख्य विषय आहे उद्घाटन समारंभाला द हिंदू पब्लिशिंग ग्रूपचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण डॉ

राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत चार दिवसा चालणाऱ्या या परिषदेत प्रा

पुष्पेष पंथ पद्मश्री आलोक मेहता राजकीय विश्लेषक संजय बारू आणि श्रवण गर्ग मार्गदर्शन करणार आहेत खेडची नवीन प्रशासकीय इमारत झाली पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेनेनं पुणे जिल्हा परिषदेबाहेर नंदीबैल आणि पारंपरिक जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांचा या कामाला विरोध असल्याने या नवीन प्रशाकीय इमारतीच्या कामाला सुरुवात होत नसल्याचा आरोप खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केला आहे

दिल्लीत पार पडलेल्या रॉलो गोरोस या स्पर्धेत तिने जेतेपद पटकावलं होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत